श्रीनगर इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार

बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सातत्यानं होत असलेल्या वाढीमुळे प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांचं आतापर्यंतच्या बाधितांच्या तुलनेतलं प्रमाण घटत आहे

चाचणी पाठप्रावा आणि उपचार या त्रिसूत्रीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे बरे होणाऱ्यां रुग्णांच्या संख्येत वाढ आणि मृत्युदरात घट होत आहे

महाराष्ट्रासह कर्नाटक केरळ आंध्र प्रदेश आणि तमिळनाडूचा त्यामध्ये समावेश आहे केंद्र सरकार या राज्यांमधील स्थिती सुधारावी म्हणून त्यांना निधी औषधे आणि वैद्यकीय सामग्री यांच्याबरोबरच केंद्रीय मदत पथक आणि इतर आवश्यक सहाय प्रवत आहे त्याम्ळे आणि राज्यांनी त्यांना दिलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन केल्याने ही सुधारणा दिसत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे

त्याम्ळे त्यांच्या स्रक्षिततेचं मोठं आव्हान सरकारप्ढे आहे

अरुणाचल प्रदेशमधील नेचीफू बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन आणि शिलान्यासही यावेळी राजनाथसिंह यांच्या हस्ते करण्यात आला लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड पंजाब आणि जम्मू काश्मीर या राज्यांच्या सीमेवरील भागांमध्ये हे पूल बांधण्यात आले आहेत हे पूल सामरिकदृष्ट्या महत्वाच्या ठिकाणी बांधले गेले असल्यानं लष्कराला वेगानं हालचाल करणं सोपं जाणार आहे आज संपूर्ण जग कोरोनाच्या संकटातून वाटचाल करत असताना भारताला सीमेवर पाकिस्तान आणि चीनच्या कुरबुरींना सामोरे जावे लागत आहे अनेकदा हिमवृष्टीमुळे या भागातले रस्ते बंद होतात अशा वेळी जवान आपल्या जीवाची बाजी लावून सीमेवर कर्तव्य बजावत असतात या प्लांमुळे लष्कराला आवकजावक आणि वस्तू तसच शास्त्रस्त्रांची वाहतूक करणं सोपं होणार आहे असंही राजनाथसिंह म्हणाले

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट एआयआरन्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर पुढील बातम्यान्पुर्वी ऐकुया हा संदेश

त्यांच्या जीवनकार्याची ओळख नव्या पिढीला होणं आवश्यक आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे विजयाराजे यांनी देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपला वर्तमानकाळ समर्पित केला सत्ता संपती सामर्थ्य हे सर्व जवळ असतानाच संस्कार सेवा आणि स्नेह यांच्या माध्यमातून त्यांनी जीवनभर देशसेवेला वाहून घेतलं असंही मोदी यांनी म्हटलं आहे भारतीय जनता पक्षाच्या संस्थापकांपैकी एक असलेल्या ग्वाल्हेर संस्थानच्या महाराणी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा आज समारोप होत असून त्यानिमित त्यांच्या जयंतीदिनी केंद्र सरकारतर्फे शंभर रुपयांच्या विशेष नाण्याचं प्रकाशन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं

पहिल्या टप्प्यातील परीक्षेसाठीची तयारी मंत्रालयानं सुरु केली असून कोरोना प्रदर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रतिबंधक उपाययोजना करूनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत

सांधेद्खी आणि त्यामधून उद्भवणारे विकार याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये जाणीव जागृती निर्माण करणं आणि त्याचवेळी शासनकर्ते आणि धोरणकर्त्यांना या रोगाविषयी सजग करून उपाययोजना करायला लावणं या हेतूनं हा दिवस पाळला जातो

श्रीनगर इथं सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार